नवी दिल्ली इथं संध्याकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यावेळी देशभरातील निवडणूकांच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता आहे निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये संरक्षण दलातल्या जवानांची छायाचित्रं वापरू नयेत अशा सुचना केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिल्या आहेत आयोगानं याबाबतचं एक पत्र सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पाठवलं असून त्यांनी आपल्या उमेदवारांना निवडणक प्रचारासाठी संरक्षण दलाच्या जवानांची छायाचित्रं वापरू नयेत अशा सूचना द्यायला सांगितलं आहे देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा प्रारंभ केला या मोहिमेत नेहमीप्रमाणेच शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस दिली जात आहे

आरोग्य केंद्र बसस्थानकं रेल्वे स्थानकं मजुरवस्त्या वाडे यासह आवश्यक त्या ठिकाणी पोलिओ बूथ लावले आहेत देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत केंद्रीय सुरक्षा बलाचं महत्त्वपूर्ण योगदान असून व्यक्तीच्या सुरक्षेपेक्षा एखाद्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था सांभाळण अत्यंत कठीण काम आहे अशा शब्दांत त्यांच्या परिश्रमाच कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज उत्तरप्रदेशातल्या गाझीयाबाद इथं इंदिरापुरममध्ये सीआयएसएफच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवात ते बोलत होते समाजात सुरक्षिततेबरोबरच संस्थेची सुरक्षा सांभाळण देशाच्या विकासाला हातभारच लावत आहे यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी शहिदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं सीआयएसएफच्या जवानांच्या पथ संचलनाची मानवंदना त्यांनी स्वीकारली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या विशेष गुणवत्ता प्राप्त कर्मचा यांना त्यांनी सेवा पदक बहाल केली

याप्रसंगी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग गृहराज्यमंत्री किरण रिजीजू आणि हंसराज अहीर या समारंभात उपस्थित होते राज्यसभेतले भाजपा खासदार संजय काकडे लवकरच काँप्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी आज ही माहिती दिली काँप्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट झाली असून आपण लवकरात लवकर काँप्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं काँप्रेस हा त्यागातून निर्माण झालेला पक्ष आहे सर्व जाती धर्माची विचारधारा घेऊन काँप्रेस पक्ष पुढं जात आहे त्यामुळे काँप्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं काकडे यांनी यावेळी सांगितलं

या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातली पाचशेपेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडली जातील

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचं अर्थसहाय्य यासाठी घेतलं जाणार आहे

या तीन वर्षात जलयुक्त शिवारची सुमारे बारा हजारापेक्षा जास्त कामं झाली आहेत यामुळे भूजल पातळीतली घट काही प्रमाणात रोखण्यात यश आलं आहे अशी माहिती भूवैज्ञानिक उल्हास बंड यांनी दिली राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम नगर परिषद कार्यक्षेत्रात येणाऱ्या नारायणबाबा तलावाच सौंदर्यीकरण आणि संवर्धनासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं साडेतीन कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया मोहाली इथं सुरु असलेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली आहे